पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेश लांडगे लक्ष्मण जगताप यांच्या साठी आयोजित सभा सध्या सुरु असून त्यामध्ये मुख्यमंत्री बोलत होते

सहभागपूर्ण लोकशाहीसाठी मतदार जागृतीच्या माध्यमातून समूह रेडिओं अर्थात कम्युनिटी रेडिओनी आपले योगदान द्यावे असे आवाहन भारत निवडणूक आयोगाचे वरीष्ठ निवडणूक उपाय्क्त उमेश सिन्हा यांनी आज पुण्यात केलं प्णे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्यभरातील कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांसाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा इथ आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सिन्हा बोलत होते याप्रसंगी निवडणूक उपायुक्त चंद्र भूषण कुमार राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे पुणे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर भारत निवडणूक आयोगाचे सचिव एस

मिश्रा स्मार्ट व्होटच्या अर्चना कपूर आदी उपस्थित होते

लोकांना कोणताही दबाव प्रभाव प्रलोभनाला बळी न पडता नैतिक मूल्यांच्या आधारे मतदान करण्यासाठी जागृत करण्याचे काम कम्युनिटी रेडिओंनी करावे भारत निवडणूक आयोगाने स्मार्ट फौंडेशनच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे यावेळी मीडिया कम्युनिटी कन्सल्टंट रुक्मिणी वेमराजू उपस्थित होत्या

लष्कराच्या दक्षिण विभागातील प्रादेशिक सेनेचा ध्वज प्रादेशिक सेनेच्या बिहार पायदळाला नुकताच पुण्यात प्रदान करण्यात आला कर्नल उपजीतसिंग रंधवा यांनी तो स्वीकारला बिहार पायदळ पोर्ट ब्लेअर् इथं असून ती प्रादेशिक सेनेतील उत्कृष्ट बटालियन आहे

त्यामुळे आता त्यांनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरु केला आहे संध्याकाळी येणाऱ्या जोरदार पावसामुळं जाहीर सभा रद्दच कराव्या लागत आहेत तर दिवसाचा उकाडा पदयात्रांवर निर्बंध आणू पाहत आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कालची सभा अशीच रद्द करावी लागली

अशा परिस्थितीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्यासाठी फेसबुक आणि व्हाट्स ऍप सारख्या सोशल मीडियाचा उमेदवारांना मोठा आधार वाटतो आहे अनेक ठिकाणी मोठ्या सोसायट्यांमध्ये बैठका घेतल्या जात आहेत

त्यापूर्वी आज सकाळी ठाकरे यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचं दर्शन घेतलं विधानसभा निवडण्कीच्या प्रचाराचा नारळ फोड्न त्यांनी उमेदवारांना श्भेच्छा दिल्या राज यांचे पुत्र अमित ठाकरे हे यावेळी उपस्थित होते

एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले तेलगू कवी वर्वरा राव आणि रोना विलसन यांच्या जामीन अर्जावर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली यां दोघांचा एलगार परिषद प्रकरणी स्पष्ट उल्लेख नाही तरी पण त्यांना अटक करण्यात आली या कागदपत्रात काही टोपण नाव आढळून आली असून त्याच्या आधारावर त्यांना अटक करण्यात आली काही कागदपत्रामध्ये प्रकाश आंबेडकर यांच पूर्ण नाव आल असून तपास अधिकाऱ्यांनी त्यांची कोणतीही चौकशी केलेली नाही असा युक्तिवाद संशयित आरोपीचे वकील रोहन नहार यांनी केला

भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान दुसरा कसोटी सामना आज सकाळी पृण्यातील गहंजे इथल्या मैदानावर सुरु झाला

भारतान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला

त्यानंतर मयंक अगरवालने चेतेश्वर प्जाराच्या साथीनं डाव सावरला

पाऊस पुणे शहरात आजही बहतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पाऊस झाला

आज पुण्याच्या मध्यवर्ती भागांत तसेच कोथरुड कर्वेनगरकात्रजकोंढवामुंढवावडगाव शेरी या भागांत पाऊस झाल्याच आमच्या प्रतीनिधीन कळवलं आहे

काल रात्री त्यांची निवाऱ्याची सोयही करण्यात आली होती अशी माहिती कसबा विश्रामबागवाडा कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी आशिष महाडदळकर यांनी दिली या नागरिकांसाठी महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील डॉक्टरांचे वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलं असून नागरिकांना विशेष आरोग्य सुविधा देण्यात येत असल्याचं पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉक्टर रामचंद्र हंकारे यांनी सांगितलं हवामान पुणे आणि परिसरांत काही भागांत आज संध्याकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली कोथरूड परिसरांत ढगांच्या गडगडाटासह जोरदार सरी बरसल्या

उद्या पुणे परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरींची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे